गडकरी यांच्या अध्यक्षतेत नवी दिल्लीत परिवहन भवन िक्रि बैठक झाली या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली

गडकरी यांनी यावेळी सांगितले देशातल्या बौद्ध धर्मिय तीर्थस्थळांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली क्वि आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलनाचं उद्वाटन राष्ट्रपतींच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते आजही देशातल्या बौद्ध समाजाच्या पर्यटनस्थळी पर्यटकांना सहज पोहोचता येत नाही स्वदेश दर्शन या कार्यक्रमाअंतर्गत देशातल्या बौद्ध पर्यटनस्थळांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली असून या संदर्भात आंध्रप्रदेश बिहार उत्तरप्रदेश गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यातल्या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांच्या पाच योजनांना मंजुरी देण्यात आल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं

या नगरसेवकांनी जातवैधता प्रमाणपत्र वेळेवर सादर न केल्यानं ही कारवाई केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

दिल्लीत संविधान जाळणा यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा मराठा धनगर आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात यावंआदी मागण्यासांठी रिपब्लिकन पार्टीच्यावतीनं आज जालना क्षे मोर्चा काढण्यात आला मामा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेवून जिल्हाधिका यौकडे मागण्यांच निवेदन सादरकेलं डीनेशियामध्ये सुरू असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धांनां मधल्या नेमबाजी स्पर्धेत भारताच्या शार्दल विहान यानं आज पुरूष दुहेरी ट्रॅप स्पर्धेत रोप्य पदक पटकावलं आहे

तसंच महिला दृहेरी ट्रॅप स्पर्धेत वर्षा वर्मन आणि श्रेयसी सिंग यांनी भारताची पदकाची आशा पल्लवित केली आहे टेनिसच्या पुरूष दुहेरीमध्ये रोहन बोपण्णा आणि दिविज शरण यांनी अंतिम फेरी गाठली असून रजत पदक निश्वित केलं आहे तर महिला एकेरी मध्ये अंकीता रैनानं कांस्य पदकावर शिक्का मोर्तब केलं आहे भारतीय जलतरण पट्र श्रीहरी नटराज यानं पुरूषांच्या दोनशे मीटर्सच्या बॅकस्ट्रोक प्रकारात अंतिम फेरी गाठली असून तो आज संध्याकाळी सुवर्णपदकासाठी स्पर्धेत उतरणार आहे कबङ्डीमध्ये भारतीय महिला संघ चीनच्या संघाला हरवून अंतिम फेरीत पोहोचला आहे स्कॉशमध्ये अंतिम आठमध्ये स्थान मिळवण्यासाठी दिपीका पल्लीकल आणि जोत्स्ना चिनाप्पा आज आपापले सामने खेळतील तर सौरव घोषाल आणि हरिंदर पाल सिंग संधु यांनी पुरूष एकेरीच्या उप उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

सिंधू आणि सायना नेहवालनं महिला एकेरीची उप उपान्त्यपूर्व फेरी गाठली असून दुहेरी सामनातल्या पुरूष आणि महिलांची विजयी घोडदौड सुरू आहे

तीन महिन्याच्या कालावधीनंतर केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आज अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी जेटली यांचं ट्विटरवरून स्वागत केलं आहे या दोन्ही मंत्रालयांचा प्रभार काही काळासाठी पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला होता

त्याला काल रात्री पोलीसांनी अटक केली होती

यावर रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली होती असं पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे आग लागलेल्या मजल्यावर काही काम सुरु असलं तरी आगीचं नेमकं कारण तपासाअंती समोर येईल अशी माहिती आधिकारी सूत्रांनी दिली आहे ज्येष्ठ पत्रकार लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचं नवी दिल्ली छिं निधन झालं

त्यांच्या पार्थिव देहावर आज दूपारी नवी दिल्ली कें अंत्यसंस्कार करण्यात आले ते डियन एक्सप्रेसचे माजी संपादक होते

माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँप्रेस नेते ग्रुदास कामत यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत चेंद्र शिल्या स्मशानभूमीत शासकीय त्रिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यापूर्वी त्यांच्या निवासस्थानी कामत यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ात्रेर विविध पक्षाच्या नेत्यांनी कामत यांचं अंत्यदर्शन घेतलं

आजचे पाहणे कोर्टाची पायरी युवदर्शन आमची पंचविशी साप्ताहिकी बातम्या या कार्यक्रमांच्या शेकडो भागांची तसंच प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमाच्या काही भागांची निर्मिती पाटणकर यांनी केली होती

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयातल्या तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे